पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी इथं विविध प्रकल्पांचं उद्घाटन केलं

गुन्हेगारीसंबंधी बाबींमध्ये परस्पर कायदेशीर करारावर भारत आणि मारोक्को यांच्यात स्वाक्षऱ्या

केंद्रीय संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांचं आज पहाटे निधन

औचित्य साधुन आज सार्वजनिक सेवा प्रसारण दिन साजरा होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी या त्यांच्या मतदारसंघातील विविध प्रकल्पांचं उद्घाटन केलं ते आज दुपारी वाराणसी इथं पोहोचले

आजचा दिवस संपूर्ण भारतासाठी एक ऐतिहासिक दिवस असल्याचंही ते म्हणाले देशाचा प्रमुख या नात्यानं आणि वाराणसीचा खासदार म्हणून माझा आनंद द्विगुणीत झाल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं वाराणसीतील विकासकामं यापूर्वीच व्हायला हवी होती मात्र ती आज पूर्ण होत आहेत आज वाराणसीकडं विकासाची साक्षीदार म्हणून पाहिलं जात असल्याचही ते यावेळी म्हणाले एखाद्या कार्याचा जेव्हा संकल्प केला जातो आणि ते काम पूर्ण केलं जातं तेव्हा त्या कामाची प्रशंसा केली जाते असंही त्यांनी सांगितलं आज आमच्यावर टीका करणाऱ्यांना आम्ही चोख उत्तर दिलं आहे गंगा नदीवरील जलमार्गामुळं उत्तर प्रदेश बंगालच्या खाडीशी जोडला गेला आहे असंही ते यावेळी म्हणाले या जलमार्गामुळं प्रदूषणाचं प्रमाण कमी होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं अयोध्या जमिन विवादप्रकरणी तात्काळ सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादाची सुनावणीची तारीख जानेवरीत निश्चित करण्यात येईल असं न्यायालयानं म्हटलं आहे राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादाच्या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर व्हावी अशी मागणी करणारी याचिका अखिल भारतीय हिंदू महासभेनं दाखल केली होती या प्रकरणाची सुनावणी तातडीनं होणं गरजेचं असल्याचं महासभेच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं मात्र त्यांची मागणी न्यायालयानं अमान्य केली केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआय अधिकाऱ्यांच्या वादाप्रकरणी केंद्रीय दक्षता आयोगानं आज सर्वोच्च व्यायालयात प्राथमिक अहवाल सादर केला सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांनी श्रष्टाचार केल्याचा आरोप विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी केला आहे त्या विरोधात वर्मा यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे वर्मा यांच्यावर अस्थाना यांनी केलेल्या आरोपांची दोन आठवडयात चौकशी पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्व न्यायालयानं मुख्य दक्षता आयुक्तांना दिले होते

ग्रन्हेगारासंबंधित बाबींमध्ये परस्पर कायदेशीर सहकायावराल करारावर भारताच्या वतीन गहराज्यमंत्री र्फिरेन र्परजीजू आर्गाण मोरोक्कोच्या वतीन न्यायमंत्री मोहम्मद औजार यांनी आज स्वाक्षऱ्या केल्या या करारामुळ मोरोक्कोबरोबर र्द्रावपक्षीय सहकाय अभाधक मजबूत होईल आर्माण गुन्ह्यांचा प्रातबंध तपास तसच दहशतवादां कृत्यांना आर्थिक मदत प्रवणाऱ्यांचा शोध प्रातबंध तसेच संपत्ती जप्त करण्यासाठो व्यापक कायदेशीर चौकट उपलब्ध होईल अस दोन्हों देशांच्या नेत्यांनी प्नआश्वासन दिल संघटीत ग्रन्हे आर्गण दहशतवादामुळे र्मिमाण झालेल्या धोक्यांचा संयुक्तपणे सामना करण्याचा पुनरूच्चार दोन्ही नेत्यांनी केला जम्मू काश्मीरमधल्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तान लष्करानं काल दुपारी केलेल्या गोळीबारात नाशिक जिल्हयाच्या सिन्नर तालुक्यातल्या शिंदेवाही इथले जवान केशव गोसावी हे शहीद झाले

आज द्रपारी नाशिकच्या ओझर विमानतळावर त्यांचा पार्थिव देह आणण्यात येणार असून त्यानंतर त्यांच्या गावी अंत्यसंस्कार केले जातील केंद्रीय संसदीय कार्यमंत्री तसंच भाजपाचे ज्येष्ठ नेते एच एन अनंत कुमार यांचं आज पहाटे बंगळूरू इथं कर्करोगामुळं निधन झालं

गेल्या काही दिवसांपासून ते बंगळूरू इथल्या रूग्णालयात अतिदक्षता विभागात कँसरवर उपचार घेत होते ते बंगळूरू इथून सहा वेळा लोकसभेवर निवडून आले होते वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी पर्यटन आणि शहरी विकास हे मंत्रिपद भुषविलं होतं उद्या दुपारी बंगळूरू इथं त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संपूर्ण देशाची तसंच कर्नाटकच्या लोकांची मोठी हानी झाली या शब्दात त्यांना श्रद्धांजली वाहिली तर उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू म्हणाले की अनंत कुमार एक समर्पित नेता होते तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझे घनिष्ठ मित्र आणि निकटचे सहकारी अनंत कुमार यांच्या निधनानं आपल्याला धक्का बसला अशा शब्दात आपल्या शोकसंवेदना दिल्या त्यांच्यानिधनाबद्दल कर्नाटक सरकारनं तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला असूनराष्ट्रध्वज अर्ध्यावर राहतील असं जाहीर केलं आहे गृहमंत्री राजनाथ सिंह भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अनंत कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही अनंत कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे त्यांच्या अकाली निधनामुळं धक्का बसल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे तर अनंत कुमार यांच्या निधनानं तीव्र दुःख झाल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे पूर्वा नदोच्या काठावर मानवी संस्कृतीचा र्वकास झाला

मुंबई नवी मुंबई एमएमआरडीए अंतगत येणारा र्पारसर येथे र्भनमाण होणाऱ्या वेगवान दळणवळण स्र्ववधांचा रायगड जिल्ह्यापयत होणारा र्यावकास पाहता हे सव क्षेत्र एकत्र महामुंबई म्हणूनच र्यावचार करावा लागेल त्यासाठी शासन विकासाचे नियोजन व प्रयत्न करोंत आहे असे प्रांतपादन राज्याचे मुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांनी खारकोपर ता

सार्वजनिक सेवा प्रसारण दिन आज साजरा होत आहे

त्या दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस सार्वजनिक सेवा प्रसारण दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्त आज नवी दिल्ली इथं आकाशवाणीच्या इमारतीत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आकाशवाणी हैदराबादच्या वतीनं प्रसारण दिनानिमित्त आज वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निणर्यावरुध्द आज कॉग्रेस पक्षातफ जोरदार घोषणाबाजी करोत आंदोलन करण्यात आले धुळे शहरातील क्युमाईन क्लबसमोर नोटाबंदीचा जाहोर ीनषेध करण्यात आला पंतप्रधान नरद्र मोदी यांनी ीद

नोटाबंदांमुळे सामान्य जनता आण छोटे मध्यम व्यापारां त्रस्त झालेत त्यामुळे या नोटाबंदीच्या निणयाचा जाहार निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याची मार्ाहती यावेळी देण्यात आलां या आंदोलनात काँग्रेसचे कायकत मोठया संख्येने सहभागी झाले

आधी आमचं एकदम झोपडीटाईप घर होतं

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि विदर्भ साहित्य संघाच्या संय्रक्त विद्यमानं तीन लेखक तीन अविष्कार या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे प्रख्यात साहित्यिक आशा बगे प्र ल देशपांडे आणि जी ए कुळकर्णी यांच्या साहित्यकृतीवर आधारित हे नावीन्यपूर्ण सादरीकरण करण्यात येणार आहे या सादरीकरणाचे दिग्दर्शक अजित दिवाडकर असून प्रकाश योजना गणेश नायडू यांची तर पार्श्वसंगीत अनिल इंदाणे यांचं आहे निर्मिती सहाय्य अनिल चनाखेकर यांचं तर निवेदन किर्ती वोडीतेल करतील तर रेणुका देशकर प्रकाश एदलाबादकर आणि अजित दिवाडकर यांचं सादरीकरण राहणार आहे

भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील ांचखलाबोडी इथल्या सौं

यातून त्यांचे उत्पादन तर वाढलेच सोबतच र्मानव्वळ नफ्यातही वाढ झाली आहे नाशिक जिल्हयातील भारतीय कम्यूनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते स्वातंत्र्य सैनिक माधवराव बाबूजी गायकवाड यांचं आज सकाळी मनमाड इथं वृद्धापकाळानं निधन झालं

ऐतिहासिक खंडकरी शेतकरी आंदोलनाचे ते प्रणेते होते याबरोबरच आजचं प्रार्दोशक बातमीपत्र संपलं

नमस्कार